बांग्लादेशातून भारताला घाऊक प्रमाणात द्रविभूत नैसर्गिक वायु आयातीच्या प्रकल्पाचाही यावेळी समावेश होता याशिवाय ढाक्यातील रामकृष्ण मिशनच्या विवेकानंद भवनाच्या कार्याचा शुभारंभ करण्यात आला नवी दिल्लीत उभय देशांनी आज सात समझोत्यांवर सह्या केल्या हैद्राबाद हाऊस श्व झालेल्या समारंभात मोदी आणि शेख हसीना यांनी या विषयीची कागदपत्रं एकमेकांना सुपूर्द केली दोन्ही प्रधामंत्र्यांनी उभय देशांशी संबंधित असलेल्या विषयांवर चर्चा केली यावेळी बोलताना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज सुरू झालेल्या प्रकल्पांचा उद्देश दोन्ही देशांतील सामान्य माणसांची स्थिती सुधारण्याचा असल्याचे सांगितले नव्याने उभारण्यात येणा या विवेकानंद भवनात विद्यापीठीय स्तरावरील शंभर विद्यार्थ्यांची सोय केली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले बांग्लादेशाच्या प्रधानमंत्र्यांनी या प्रकल्पांसाठी भारताने दिलेल्या अर्थसहाय्यासाठी भारताचे आभार मानले या आधी परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी बांग्लादेशच्या प्रधानमंत्र्यांची भेट घेतली बांग्लादेशाशी असलेल्या संबंधांना भारत अत्युच्य प्राधान्य देत असल्याचे त्यांनी सांगितले चांगलं प्रशासन देण्यासोबतच जगणं सुलभ व्हावं यासाठीचे केंद्र सरकार प्रयत्न करत आहे असं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी म्हटलं आहे

सक्षम निष्पक्ष आणि व्यावसायिक तत्वानं चालणारी प्रशासन व्यवस्था म्हणजे राष्ट्र निर्माणाच्या प्रक्रियेतला सर्वात महत्वाचा घटक आहे आणि अशी व्यवस्था उभी करायच्या प्रक्रियेत कंपनी सचिवांवर मोठी ही जबाबदारी असते आणि त्यामुळेच त्यांच्याकडून अपेक्षाही आहेतअसं कोविंद यांनी म्हटलं आहे महाराष्ट्र आणि हरयाणा विधानसभेसाठी दाखल उमेदवारी अर्जाची आज छाननी सुरु झाली उमेदवारी अर्ज दाखल करायची मुदत कालच संपली

हरयाणा काँग्रेसचे माजी अध्यक्ष अशोक तन्वर यांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे राजकीय विरोधकांमुळे नव्हे तर गंभीर स्वरूपाच्या पक्षान्तर्गत विरोधी भूमिकांमुळेच काँग्रेस सध्या अस्तित्वाची लढाई खेळत आहे असं तन्वर यांनी काँप्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना उद्देशून लिहिलेल्या राजीनामापत्रात म्हटलं आहे कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसणाऱ्या आणि साध्या कुटुंबातल्या कष्टाळू काँप्रेस कार्यकर्त्यांची आता पक्षाला किमत राहिली नसून पैसा आणि दबावतंत्रच उपयोगी पडत असल्याचं दिसत आहे असंही तन्वर यांनी नमूद केलं आहे पक्ष आपल्या मूळ तत्त्वज्ञानापासून ढळला आहे लोकशाही तत्त्वांच्या विरोधात जुनाट सामंतशाही पद्धतीनं पक्षकार्य सुरू आहे असंही त्यांनी म्हटलं आहे जम्मू काश्मीरमधल्या अनंतनाग जिल्ह्यात उपायुकांच्या कार्यालयाजवळ झालेल्या साखोळी बॉम्बच्या हल्ल्यात दोन पोलीस आणि एक फेरीवाल्यासह दहा जण जखमी झाले आहेत जखमींमध्ये वृत्त वाहिनीचा छायाचित्रकार देखील जखमी झाला आहे सर्व जखमींना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे जम्मू कश्मीर मधील तालुका स्तरावरील गट विकास परिषदांच्या निवडणुकीत उतरण्याचे काँग्रेस पक्षानं ठरवलं आहे काँग्रेसचे राज्यस्तरावरील प्रवक्ते रविंदर शर्मा यांनी आज जम्मुमधे एका पत्रकार परिषदेत बोलताना पक्ष या निवडणुकांमधे भाग घेण्याचे जाहीर केले लोकशाही जम्मु काश्मीर राज्य आणि देशाचे हित लक्षात घेऊन हा निर्णय घेतल्याचं त्यांनी सांगितलं जम्मू कश्मीरात उधमपूर जिल्हा प्रशासनानं राज्य आपत्ती निवारण निधी अंतर्गत सकून अवाम अर्थात लोकांसाठी बचावकार्य या कॉम्प्युटर अप्रिमा सुरुवात केली आहे ठराविक वेळेत बचावकार्य जलदगतीनं व्हावं या उद्देशानं अप्रिा सुरुवात केल्याचं उधमपूरचे उपायुक्त डॉ पियुष सिंगला यांनी सांगितलं

पश्चिम बंगाल आणि बिहारच्या सीमेवर असलेल्या महानंदा नदीत बोट उलटून झालेल्या दुर्घटनेतल्या मृतांची संख्या नऊवर पोचली आहे बचावपथकाला आज आणखी पाच मृतदेह मिळाले राष्ट्रीय आपत्ती निवारण दल आणि राज्य आपत्ती निवारण दलाच्या पथकांकडून मदतकार्य वेगानं सुरू असल्याची माहिती माल्दा खिल्या पोलीस अधिक्षकांनी दिली आहे

मिझोराम हे राज्य भारताचं शांततेचं प्रतीक आहे असं प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज मिझोराम ची राजधानी आईजोल श्वे हातमाग आणि हस्तकला प्रदर्शनाच्या उदघाटनाच्या वेळी केलं हातमाग आणि हस्तकलेमुळे संपूर्ण ईशान्य भारतात समृद्धी आणि रोजगार निर्मिती होईलअशी अपेक्षा शाह यांनी व्यक्त केली नरेंद्र मोदी सरकारनं बांबूला गवत या प्रजातीत समाविष्ट केल्यानं स्थानिकांना ते सहज उपलब्ध होऊ शकेल असंही ते म्हणाले यावेळी उपस्थित असलेले पूर्वोत्तर विकासमंत्री डॉ जितेंद्र सिंग यांनी सांगितलं की म्यानमार बरोबरील सीमारेषा करार जवळपास पूर्ण झाला आहे मुंबईतल्या गोरेगावमधील आरे कॉलनीतले वृक्ष कापण्याची मुंबई वृक्ष प्राधिकरणाला दिलेली परवानगी रद्द करायला मुंबई उच्च न्यायालयानं नकार दिला आहे मेट्रो कारशेडकरता मुंबई मेट्रो रेल कॉरपोरेशनने आरे कॉलनीतली सुमारे अडीच हजार झाडे कापून टाकण्याविरूध्द काही पर्यावरणवादी संस्था आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी न्यायालयात केलेले चार अर्ज काल मुंबई उच्च न्यायालयानं नाकारले आणि मुंबई वृक्ष प्रधिकरणाला झाडे कापण्याची अनुमती दिली त्यावर पर्यावरणवादी संस्था आणि त्यांच्या समर्थकांनी याविरूध्द सर्वोच्च न्यायालयात जाण्याचं ठरवलं असून त्यासाठी मुंबई मेट्रो रेल कॉरपोरेशनला एक आठवडा थांबायला सांगितलं आहे दरम्यान काल रात्री एमएमआरसीएलनं झाडं तोडायला सुरूवात केल्यावर कार्यकर्त्यांनी त्याला जोरदार विरोध केला

निश्वलिकरण आणि वस्तू सेवा करामुळे डिजिटायझेशनला चालना मिळाली असून त्यामुळे खुल्या आणि पारदर्शक अर्थव्यवस्थेच्या दिशेनं देशाचा प्रवास सुरू झाला आहे असं प्रतिपादन केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी केलं आहे त्या आज धारवाडमध्ये राष्ट्रीय कर व्यावसायिक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होत्या एक ओझं म्हणून कराचा विचार करण्याऐवजी राष्ट्र उभारणीतलं आपलं योगदान म्हणून करांकडे बघाव अशी जनजागृती करदात्यांमध्ये करण्याचं आवाहन त्यांनी कर व्यावसायिकांना यावेळी केलं या उत्पन्नातूनच गरिबांच्या गरजा भागविण्यासाठी तसंच हवामानबदलासारख्या समस्यांचा सामना करण्यासाठी पैसा उभा राहू शकतो असंही त्या म्हणाल्या अर्थव्यवस्थेचं डिजिटायझेशन झाल्यामुळे पैशाचा प्रवास कसा होत आहे ते शोधून काढता येतंच शिवाय दोनदा कर आकारणी होण्याचा धोकाही टाळता येतो असंही त्यांनी स्पष्ट केलं उत्पन्न आणि मालमत्ता प्रामाणिकपणे घोषित करून अर्थव्यवस्थेला नवी ऊर्जा देण्याचं आवाहन सीतारमण यांनी करदात्यांना केलं

दरम्यानसलामीवीर म्हणून सतत दोन शतकं झळकावणारा रोहित शर्मा हा पहिला फलंदाज ठरला आहे राष्ट्रीय आपत्ती निवारण निधीच्या माध्यमातून केंद्र सरकारनं कर्नाटकला दिलेल्या बाराशे कोटी रुपयांच्या पहिल्या हप्त्याचं भाजपा प्रदेशाध्यक्ष नलिन कुमार कटील यांनी स्वागत केलं आहे ते आज बंगळुरूमध्ये वार्ताहरांशी बोलत होते पुरामुळे घरं उध्वस्त झालेल्यांना कर्नाटकात पाच लाख रुपये नुकसानभरपाई मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे असं ते म्हणाले तसंच पाऊस आणि पुरामुळे बाधित झालेल्या चार लाख लोकांच्या बँक खात्यांमध्ये शंभर कोटी रुपये थेट जमा होण्याचीदेखील ही पहिलीच वेळ असल्याचंही ते म्हणाले

तेलंगणा राज्य परिवहन मंडळाच्या कर्मचाऱ्यांनी केलेल्या संपा मुळे आज परिवहन विभागाची एकही बस रस्त्यावर धावू शकली नाही परिवहन सेवा सरकारच्या अखत्यारीत आणावी म्हणूनआणि सर्व सरकारी सवलती मिळाव्यात म्हणून कर्मचाऱ्यांनी हा संप पुकारला आहे सणासुदीच्या दिवसात हा संप होऊ नये म्हणून राज्य सरकारनं सर्वतोपरीप्रयत्न केले पण ते निष्फळ ठरले